महाराष्ट्रातील अलिकडच्या अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानावर शक्य ती सर्व मदत देण्याचं पंतप्रधानांचं आक्षासन भारत आंतरराष्ट्रीय अन्न आणि कृषी सप्ताहानिमित्त अन्न देवो भव मोहिम वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा नीाचे निकाल जाहीर आणि देशभरात नवरात्रौत्सवाला साधेपणानं आरंभ मोदी ठाकरे पर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल महाराष्ट्र आणि कर्ना केच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या दोन राज्यांमधील पावसाचा आणि पूरस्थितीचा आढावा घेतला या दोन्ही राज्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचं आक्षासन मोदी यांनी यावेळी दिलं

या पार्धभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हा प्रशासनांना सावधगिरी बाळगण्याची आणि जीवित हानी ळण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली आहे ठाकरे यांनी काल पुणे कोकण औरंगाबाद आणि नाशिक विभागातील पालिका प्रशासन आणि पोलीस अधिका यांबरोबर दूर दृश्य प्रणालीब्रारे चर्चा केली पुरामुळं मदत छावण्यांमध्ये हलवलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाचा तसंच इतर कोणतेही संसर्ग फैलावणार नाही याची काळजी घेण्याची सूचनाही ठाकरे यांनी केली

पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणाली माध्यमातून काल ही बैठक घेतली आंध्र पाऊस आंध्र प्रदेशमध्ये अविरत पडणाऱ्या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे

पुरामुळं शेकडो किलोमी उं लांबीच्या रस्त्यांचंही नुकसान झालं आहे कालही राज्यात पाऊस कोसळल्यानं कृष्णा नदीला पूर आला होता या नदीला गेल्या वीस दिवसांत दुसऱ्यांदा पूर आला आहे राज्याच्या किनारपट्टी भागातील अनेक रस्ते अद्यापही पाण्याखाली आहेत

कृषी साप्ताह भारत आंतरराष्ट्रीय अन्न आणि कृषी सप्ताहाचा आरंभ अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आला

योग्य पद्धतीनं विपणन आणि नवं तंत्रज्ञान यांच्यामुळे कृषी क्षेत्राचा अधिकाधिक विकास होईल आणि या दिशेनं लक्षणीय पावलं ाकेण्यात आली असल्याचं तोमर यांनी नमूद केलं या सप्ताहानिमित्त अन्न देवो भव नावाची जागरुकता मोहीम सुरु केली असून अन्नाचं मूल्य जाणून घेणं तसंच अन्न वाया जाणं कमी करण्यावर देखील लक्ष दिलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं

गरिबीत राहणाऱ्या लोकांच्या कष्टाची आणि त्यांच्या अडचणींची दखल घेण्याची संधी या दिनानिमित उपलब्ध होते तसंच गरिबीविरोधात लढण्यात गरीब व्यक्तीच आघाडीवर असतो हे अधोरेखित करून त्याची ठळक नोंद यानिमित्तानं घेतली जाते गरिबी बह्व्यापी असून गरिबीत राहणाऱ्या लोकांना विविध अडचणींना तोंड द्यावं लागतं असं संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाचे भारतातील प्रतिनिधी नादिया रशीद यांनी आकाशवाणीबरोबर बोलताना सांगितलं गरिबांच्या सर्व अडचणी सोडवणं आवश्यक असल्याचंही त्या म्हणाल्या निर्मला सीतारमण कोरोनाच्या संक भ्रम्ळे गेल्या अनेक वर्षांपासूनसुरू असलेल्या गरिबी निर्मुलनाच्या प्रयत्नांना विकसित आणि विकसनशील देशांतही खीळ बसली आहे असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हाक्र आहे

भारत सरकार कोरोना ळेबंदीमुळ उद्ववलेल्या सामाजिक आणि आर्थित परिस्थितीचा सामना करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं

हर्षवर्धन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्ते हर्ष वर्धन यांनी काल कोरोना काळातील योग्य वर्तणूक या विषयावर विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत येणा या स्वायत्त संस्थांच्या प्रमुखांची बैठक घेतली सर्व शास्त्रज्ञांनी गेल्या काही काळात केलेल्या कामाचं हर्ष वर्धन यांनी कौतुक केलं कोरोना संसर्गाकडं बेफिकिरीनं न पाहता गांभीर्यानं त्याचा सामना करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं भारतात लवकरच स्वदेशी लस विकसीत होईल अशी आशा त्यांनीयावेळी व्यक्त केली

हे अत्यंत महत्वाचं यश असून केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या धोरणामूळं रुग्ण बरे होण्याचं वाढतं प्रमाण आणि मृत्यू दरात वेगानं होणारी घायाचा हा परिणाम असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हालिं आहे पंतप्रधान माताजगदंबा सर्वांना आनंद शांतता आणि भरभरा ी देवो अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आजपासून सुरु होणाऱ्या नवरोत्रोत्सवाच्या शुभेच्छा विउद्वारे दिल्या आहेत आजच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीला आपण वंदन करत असून तिच्याआशिर्वादानं या भूतलावर सुरक्षित आणि आरोग्यदायी जिवन सर्वांना लाभो अशी प्रार्थनाकरत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशांत म्ह िं आहे देशभरात आज नवरात्रौत्सवाला आरंभ होत आहे कोरोनाच्या नियमांमुळे हा उत्सव साधेपणानंच साजरा करण्यात येत आहे भारत चिली चर्चा भारत आणि चिली या देशांमध्ये काल पहिली संयुक्त आयोग बैठक झाली व्यापार कृषी आरोग्य सामाजिक सुरक्षा सरक्षण आणि अवकाश क्षेत्रांत असलेले सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याचं यावेळी मान्य करण्यात आलं भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि चिलीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अंद्रेस एलामंद यांनी या बैठकीत सहभाग घेतला दोन्ही देशांमध्ये संयुक्त आयोग स्थापन होणं ही महत्त्वाची घडामोड असल्याची नोंद दोन्ही नेत्यांनी केली या आयोगाझारे भारत आणि चिली दरम्यान परराष्ट्र मंत्री पातळीवरील चर्चेसाठी नवीन पर्याय खुला झाला आहे आपल्या परराष्ट्र धोरणात भारताला प्राधान्य दिल्याबद्दल जयशंकर यांनी चिलीचे आभार मानले बॅडमिंज डेन्मार्क इथं सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंजे स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांत याचा काल पुरुष एकेरीच्या उपांत्य पूर्व सामन्यात पराभव झाला

या पराभवामुळं या स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपृष्टात आलं आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार